लसीकरण बंग भारतात कोविडची साथ चांगल्याप्रकारे नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून आता कोविड लसीकरण हे प्रभावी साधन आपल्या हाती आले आहे त्यामुळे कोविड प्रतिबंधक लस टोचल्यास आपल्याबरोबर इतरांचेही संरक्षण होईल असे मत डॉ अभय बंग यांनी व्यक्त केलं आहे

अभय आणि डॉ राणी बंग यांनी काल गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात येऊन कोविड लस घेतली त्यावेळी ते बोलत होते लसीबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये इतर देशांच्या तूलनेत भारतात लवकर लसीकरणाची सुविधा मिळत आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन डॉ

बाईट इंट्रो कोरोनावरील लस सध्या राज्यातील आघाडीवरील वैद्यकीय कर्मचारी अर्थात् कोरोना योद्ध्यांना देण्यात येत आहे ही लस नेमकी कशी देण्यात येते त्यासाठी कार्यपद्धती काय आहे आणि या लसीचा सकारात्मक अनुभव कसा आला त्याबद्दल माहिती देत आहेत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव इथल्या अनुभवी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मेधा क्षीरसागर बाईट आजच्या परिस्थितीत आपली रुग्ण संख्या कामी असली तरी दुसऱ्या लाटेची शक्यता पूर्ण पणे गेलेली नाही तसेच नवीन न्युटरेटेड व्हारसेस पण येत आहेत अशा परिस्थितीत लस घेण अतिशय गरजेच आहे स्वतःच्या संरक्षणसाठी आणि समाजात हर्ड इमयूनिटी तारे होण्यासाठी सुद्धा ग्रामीण रुग्णालयात लसिकरणासाठी सुसज्ज असा कक्ष निर्माण केलं आहे एक खोलीत रजिस्ट्रेशन केल जात होत

तिथुन मला लासईचा काही त्रास होत नाही ना हे बघण्या साठी अर्धा तास वॉर्ड मध्ये थांबवल सिस्टर आणि एक डॉक्टर लक्ष देत होते

हा सर्व अनुभव अतिशय सकारात्मक होता आपणही सकर्तमाक भावनेने लस घेणे गरजेचे आहे हा कोऱऑनशी चाललेल्या युद्धाचा आपला एक खारीच वाटा

शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं जिल्हा परिषदेनं कळविले आहे

सोमवारपासून मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे

काल सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो

प्रदीप व्यास यांनी दिली

यामध्ये दैनंदिन लसीकरण झालेले कर्मचारी टक्केवारी आणि आतापर्यंतची एकूण संख्या आहे

लस टोचून घेतल्यानंतर रुग्णालयात जावं लागण्याचं प्रमाण नगण्य असल्याचं ते म्हणाले

एकमेकांच्या सहकार्याने आणि परस्पर विचाराने आपण या विषाणूचा सामना करून लोकांचं जीवन वाचवू शकतो असं संघटनेचे अध्यक्ष टेद्रोस घेब्रेसियास यांनी ट्विटर संदेशात म्हंटल आहे भारताने आतापर्यंत दक्षिण आशियाई देश तसंच ब्राझील आणि मोरोक्को आदी देशांना कोविशिल्ड लस पूरवली आहे

नमस्कार